त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित उद्या नागप्रात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी एका आभासी रॅलीला संबोधित करणार रिझर्व बँक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच चलन व्यवस्थेमधे तरलता येण्यासाठी आरतीय रिझर्व बँक आवश्यक ते सर्व उपाय योजेल असं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे उद्योजकांच्या संघटनेतर्फे आयोजित एका वेबिनारमधे ते आज बोलत होते कोरोना विषाणू प्राद्भावाचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्यानं स्रळित होईल असंही दास यांनी यावेळी नमूद केलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँकेने अनेक पावलं उचलल्याचंही त्यांनी सांगितलं उद्योग व्यवसायाला सध्या उभारी देण्यासाठी शक्य त्या सगळ्या उपाययोजना केल्या जातील असं त्यांनी आश्वस्त केलं

मात्र शहरातील वाढत्या रुग्णसंख्येम्ळे खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याची समस्या उद्भवत आहे परिणामी ज्यांना जास्त गरज आहे त्या रुग्णांना उपचारासाठी भटकंती करावी लागते आजची शहरातील स्थिती लक्षात घेता बेड्सची संख्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहे त्यादृष्टीने शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांत कोव्हिडचे उपचार व्हावे यासाठी शहरातील नोंदणीकृत सर्वच खाजगी रुग्णालयांना कोव्हिड उपचार स्रू करण्यासंदर्भात नोटीस देण्यात यावी असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले राज्य मंत्रिमंडळ राज्यात साडेबारा हजार पोलीस भर्ती करणार असल्याचं निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली असून मोठ्या प्रमाणावर पोलीस विभागात रोजगाराच्या संधी यामुळे उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले दरम्यान कांदा निर्यातबंदी संदर्भात केंद्रासोबत चर्चा करू अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली

सर्व राज्यांमधल्या आर

पी सी आर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांची क्षमता वाढवल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे दररोज सरासरी साडेनऊ लाखांपेक्षा जास्त चाचण्या सरकारी प्रयोग शाळांमध्ये केल्या जात आहेत

टी पी सी आर चाचणी करणं अनिवार्य असल्याचं आरोग्य मंत्रालयानं राज्यांना कळवलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट महिन्याच्या मन की बात कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा उल्लेख करून मुलांचे सामर्थ्य आणि क्षमता यामध्ये आहाराची सर्वात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे म्हटले होते तसंच जनभागीदारीतून भारताला क्पोषण म्क्त करता येईल असे आवाहन केले होते या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो अहमदनगर प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो महाराष्ट्र गोवा राज्य प्णे आणि पत्र सूचना कार्यालय पश्चिम विभाग मुंबई तसेच महिला आणि बालविकास विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानूसार नेशन अँड न्यूट्रिशन यामध्ये महत्वपूर्ण संबंध आहे यथा अन्नम् तथा मन्नम् अर्थात अन्नान्सार मानसिक आणि बौद्धिक विकास होत असतो यासाठी जनआंदोलन उभे करून पोषक अन्न आणि स्वस्थ राहण्यासाठी आपण सगळ्यांना प्रेरित करू या संकल्पावर वेबिनारची सांगता झाली

कामगार समवर्ती यादीमध्ये आहेत आणि म्हणूनच राज्य आणि केंद्र सरकार दोघेही मुददयांवर कायदे करू शकतात स्थलांतरित कामगार कायदयासह बहतेक केंद्रीय कामगार कायद्यांची राज्य सरकारद्वारे अंमलबजावणी करण्यात येत आहे

कामगार मंत्री प्रढे म्हणाले की लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविले आहेत आतापर्यंत स्मारे दोन कोटी स्थलांतरित कामगारांना विविध राज्यांद्वारे जमा करण्यात येणाऱ्या इमारत आणि इतर बांधकाम कामगार उपकर निधीतून पाच हजार कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत

असेही त्यांनी सांगितले नाना पटोले विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोनाच्या आजारावर मात करून आज विधानभवन मुंबई येथील आपल्या कार्यालयात रुजू झाले

त्यामूळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी स्वतचे विलगीकरण करून उपचार घेतले उपचारानंतर त्यांची कोरोना आरटी पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यावर ते आज विधानभवनात प्न्हा रूजू झाले आज त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीतील महाविद्यालयास अन्दान उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बैठक विधानमंडळातील दैनंदिन कामकाज तसेच मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या आपण लवकर बरे व्हावे यासाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत

या पर्यटनाची सूरुवात राज्य सरकार आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांचे दिशानिर्देशान्सार सुरू होणार असल्याची माहिती एका प्रसिदधीपत्रकादवारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे

यामध्ये बफर क्षेत्रातील विविध ऍक्टिव्हिटीचे आरक्षण सुद्धा पर्यटकांना ऑनलाईन प्रणालीद्वारे करता येणार आहे विविध पर्यटन शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही माझे क्ट्ंब माझी जबाबदारी माझे क्ट्ंब माझी जबाबदारी ही अशी मोहीम आहे जिथे आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत त्याम्ळे प्रत्येक सरपंचाने एका क्टंब प्रम्खाच्या भूमिकेतून आपापल्या गावांमध्ये जबाबदारीने ही मोहीम राबवावी आणि परिवारांना आरोग्यसंपन्न करावे असे आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले या मोहिमेस ऐतिहासिक मोहीम असे संबोधून म्ख्यमंत्री म्हणाले की सरपंचानी आपापल्या गावातील लोक हे मास्क घालताहेत का स्रक्षित अंतराचे पालन करत आहेत का हात ध्णे वगैरे स्वच्छता पाळताहेत का अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे आणि हे नियम पाळण्यास लोकांना बाध्य करावे गावकरी हे सरपंचांचे ऐकतात विशेषत या कोरोना साथीमध्ये गावोगावी सरपंचांनी प्रयत्नपूर्वक कोरोनाला आपल्या गावात येऊ देण्यापासून रोखले आहे

त्याचप्रमाणे अतिवृष्टिमूळे घरांचे आणि पिकांचे मोठया प्रमाणात न्कसान झाले आहे

भिंतींवर गणित कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन वर्गात सहभागी होऊ न शकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात रस्त्यांवर तसंच सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींवर गणिताची समिकरणं रंगवण्यात आली आहेत जिल्हा परिषदेनं विशेष गणित अभियांनांतर्गत ही मोहिम राबवल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहल कर्डीले यांनी दिली आहे

त्यामुळे योग्य ती मदत देण्यासाठी राहिलेल्या तालुक्यांनी वस्तूनिष्ठ अहवाल लवकरात लवकर सादर करावा अशा सूचना राज्याचे आपती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन इतर मागास बहजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्यात